मात्र त्या संपल्यानंतर राज्याकडून नवीन साठा उपलब्ध झाला नाही आजही राज्य सरकारकडून नवीन साठा येण्याबाबत काहीही माहिती आलेली नाही त्यामुळे साठा आला तरच उद्या लसीकरण सुरु होऊ शकेल अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली लसीकरण राज्याच्या विविध भागात सध्या कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा जाणवत असून त्याचा परिणाम लसीच्या द्सऱ्या मात्रेवर होत आहे

अनेकदा लस उपलब्ध नसल्यानं त्यांना परत पाठवलं जात आहे असं असलं तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे

गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेच्या रुग्णालयाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून इंजेक्शन मिळाली नाहीत या पार्श्वभूमीवर तातडीने ही इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे खासगी रुग्णालयातील गरजू रुग्णांनांही आपत्कालीन परिस्थितीमध्ये मोफत इंजेक्शन मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे अशी माहिती रासने यांनी दिली ऑक्सिजनचा त्टवडा प्रणे पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असल्याने ऑक्सिजनचा काळाबाजार रोखण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडरला बारकोड लावण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे योग्य वितरकांनाच ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी संबंधित वितरकांकडून गुगल फॉर्मवर माहिती संकलित करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे उत्पादन आणि वितरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी खास अॅपची निर्मितीही केली जाणार आहे

त्यामुळे ऑक्सिजन उपलब्ध करताना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे ऑक्सिजन पुण्याजवळील हिंजवडी इथं गेल्या वर्षी विप्रो कंपनीनं सुरु केलेल्या कोरोना रुग्णालयात आता ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारला जात आहे

मनरेगा प्रणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाच्या काळातही महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध प्रकारची कामं सुरु आहेत

मनरेगाच्या जिल्हास्तरीय अधिकारी स्नेहा देव यांनी आज ही माहिती दिली

त्याप्रमाणे ऐन कोरोना प्राद्र्भावाच्या काळातही जलसंधारणाची ही कामे सुरुच होती

या कार्डीयाक रुग्णवाहीकांमध्ये ऑक्सिजन व्हेंटीलेटरची व्यवस्था स्ट्रेचर तसंच स्टोअरेजची सोय आहे

आबा बागुल कोरोनामुळे कामगार कलाकार आणि लोकंकलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करायला हवा असं मत काँग्रेसचे पुणे महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी व्यक्त केलं लोककलावंत संजय लोंढे यांना आज बागुल यांच्यातर्फे आर्थिक मदत करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते सहकारनगर इथं रोज दोन हजार गरजू लोकांना मोफत भोजन देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचंही बागूल यांनी सांगितलं

या वर्षी नागरिक नियमांचं पालन करताना दिसत आहेत त्यामुळे पोलिसांनी कारवाईचं स्वरूप सौम्य ठेवलं आहे गेल्या वर्षी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांचं प्रमाण अधिक होत

उद्या तापमानात फारसा बदल संभवत नाहे मात्र द्पारनंतर ढगाळ हवामान असेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांत मध्ये पण तत्पूर्वी एक आवाहन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा नमस्कार